राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली ज्येष्ठ अन्भवी नेते अहमद पटेल यांच्या निधनानं काँग्रेस पक्षानं चाणक्य गमावला आहे राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटेल यांच्या निधनाबद्दल दख व्यक्त केलं त्यांच्या निधनाने एक अभ्यासू जाणकार आणि उत्तम संघटन कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं या शब्दांत चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली अहमद पटेल यांच्या निधनानं काँप्रेस पक्षाची तसंच वैयक्तिक आपली कधीही न भरून येणारी हानी झाली आहे या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पटेल यांना शोकभावना व्यक्त केली तर अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी आपल्या शोकसंदेशात पटेल यांच्या निधनाम्ळे धर्मनिरपेक्ष विचारांसाठी संघर्ष करणारा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं धुळे तसंच सोलापूर इथंही काँग्रेस भवनात चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं

तर वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि कुस्मबाई भोयर हे दांपत्य पवार यांच्यासह महापूजेत सहभागी होणार आहे आज सहा वीणेकरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड करण्यात आली

या पक्ष्यांसह विविध वनस्पती प्राणी अनेक प्रकारचे मासे फुलपाखरं पाहण्यासाठी हे पर्यटक या अभयारण्यात येत असतात कोविड प्रादुर्भावामुळे आरोग्य नियमांचं पालन करणं सर्व पर्यटकांना बंधनकारक करण्यात आलं आहे